भाजपा सेना यती अभेद्य असल्याचा शिवसेना पक्षप्रमखांचा निर्वाळा

राज्य विधानसभेसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा

विदर्भातील उष्णतेच्या लाटेनं आणखी तीव्र स्वरूप धारण केलं

तसंच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आरटीजीएस आणि एनईएफटी वरचं शुल्क रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही रिझर्व बँकेनं घेतला आहे पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत ही माहिती दिली गेल्या चार महिन्यातली रेपो दरातली ही सलग तिसरी कपात आहे त्यामुळेवाहनकर्ज आणि गृहकर्जावरील व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे आर्थिक वृद्वी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील असा नवा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे भारतीय उद्योग जगतानं रेपो दरात कपात करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे नीती आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची प्नर्रचना करण्यास मान्यता दिली आहे पंतप्रधान मोदी आयोगाचे अध्यक्ष असतील तर राजीव कुमार उपाध्यक्ष असतील वी के सारस्वत रमेश चंद आणि डॉ वी के पॉल नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य असतील तर सरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृह मंत्री अमित शहाअर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे पदसिद्ध सदस्य असतील रस्ता परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोतरेल्वे मंत्री पियुष गोयल आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग विशेष निमंत्रित सदस्य असतील

जागतिक पर्यावरण दिवसाच्या अनृषंगानं काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासाठी साठ हजार कोटी रूपये गुंतवणूक झाल्याचं सांगितलं दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईला भेट देऊन चित्रपट विभागाच्या आवारात वृक्षारोपण केलं त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या ंसेल्फी विथ सॅपलिंग या उपक्रमाला चालना देत पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली

या प्रस्तावाचा आपण सकारात्मक विचार करू असं हर्षवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांना आक्षासन दिलं मुख्यमंत्री शिक्षण शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचं असतं स्वतःचा विकास करताना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्याच्या मनात रुजविला पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते काल ठाण्यात एका खाजगी विद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते उद्दव भाजपा सेना युती अभेद्य असल्याचं मार्मिक भाष्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल कोल्हाप्रात केलं

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलताना सावध भूमिका घेतली राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबतचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू असं ते म्हणाले

आजपासून जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्याचा निर्णय पक्षानं घेतला असून पक्षाचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे या बैठकाना हजर राहतील अस कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ति सचिन सावंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांना साँगितलं

पिंपरीचिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉप्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला

शिवराज्याभिषेक दिन स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला ह्या सोहळ्यासाठी देशभरातील शिवभक्त रायगडावर उपस्थित होते

चीनपोलंड बल्गेरिया आणि ग्रीस या देशांच्या राजदूतांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती रायगडावर पहाटेपासूनच ह्या सोहळ्याला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात तलवारी नाचवत महाराजांच्या पालखीला मानवंदना देण्यात आली खासदार संभाजीराजे भोसले ह्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला तर खासदार उदयनराजे भोसले यांनी मेघडंबरी येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली गेल्या काही वर्षांपासून रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेकाला होणारी गर्दी पाहता हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून ह्यापुढे साजरा करण्यात यावा अशी भावना खासदार संभाजी राजांकडून व्यक्त करण्यात आली

काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते

वंदे भारत या नवीन रेल्वेच्या धर्तीवर मुंबईहन पुणे नाशिक आणि बडोदा मार्गावर या नवीन निम जलद रेल्वे सुरु करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं

मुंबईहून पुण्याबरोबरच नाशिक आणि बडोदा मार्गावरही त्याची चाचणी केली जाणार आहे जर्मनी गुंतवणूक महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीमत्ता यासह सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने ग्ंतवणूक वाढवावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

राजेंद्र भोसले यांनी केलं आहे

क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कालच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं वेस्टइंडिजचा पराभव केला

उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात तुरळक ठिकाणी वळवाच्या सरी हजेरी लावताहेत त्याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातलं कमाल तापमान काहीसं सुसह्य झालं आहे

पण पोषक वातावरण आहे आणि मान्सून उद्या केरळमध्ये पोहोचेल अस हवामान खात्याचं म्हणणं आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार